पी एल

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहात्मा टप्प्यात

माजी मुख्यमंत्री आणि प्रदक्षकाँग्रिस समितीचक्ष अध्यक्ष अशोक चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंद बेहुजन वंचित आघाडीचनित्तार्जी प्रकाश आंबेहक्कर

प्रितम मुंडक्त माजी मंत्री आनंदराव अडसूळ राणा जगजितसिंह पाटील डॉ

मध्यप्रदर्शत भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या साधवी प्रज्ञा सिंग ठाकूर काँग्रस्क्रित ज्यात नसादिश्विजय सिंग यांच्याविरुद्ध निवडणूक लढवतील त्यांनी काल औपचारिकरित्या भाजपात प्रवधाकला

गळत्रीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा उल्लख करत तक्रिणालक्री सरकार संकटप्रसंगी शक्किन्यांच्या पाठीशी खंबीरपणक् उभं आह रालोआ सरकार पुन्हा सत्तत्तआलं तर पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन कलि जाईल असं तत्त म्हणालकाँग्रस्त्राध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्नुर काँ प्रचारसभा घरतियानंतर वायनाड मधल्या सुलतान बादतीकेंही सभा घरतियी आर्थिक संकट घोटाळआणि शस्त्रालाच्या घसरलखिा किमतींचा प्रभाव या निवडणुकीत दिसून या ्व ेक्र असं तक्कणालक्जम्मू आणि कश्मीरचक्राजी मुख्यमंत्री नधीलन कॉन्फरन्सचतित्त्वीमर अब्दुल्ला यांनी काल अनंतनाग जिल्ह्यातल्या शांगुस धिं पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित कलि

डी

आय नं फटीळलं आह यासंदर्भात यु आय डी ए आय

आय डी

गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं

पी एल